केरळात मान्सून दाखल राज्यसरकारनं मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प सोडल्याचं म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज औरंगाबाद जिल्ह्यातील लासूर स्टेशन इथं चारा छावणीला भेट दिल्यानंतर बोलत होते पाण्याची समस्या द्रर करण्यासाठी मराठवाइयात पाच सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर केले आहेत अंतिम अहवाल लवकरच तयार केला जाईल असं त्यांनी सांगितलं मराठवाड्यात ग्रीड तयार केलं जात आहे या माध्यमातून पाच धरणं जोडली जातील त्यामुळे एका धरणातून वाहन जाणारं पाणी कोरड्या धरणात वळवणं शक्य होईल त्यानं मराठवाड्याचा पाणी प्रश्न द्र होईल असा विश्वास म्ख्यमंत्र्यांनी व्यक्त केला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे किमान पंचवीस आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे ते आज म्ंबईत बातमीदारांशी बोलत होते या आमदारांनी भाजपमध्ये येण्याची इच्छा दर्शवल्याचं त्यांनी म्हटलं आहे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांना मोठा धक्का बसणार असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं काँग्रेसमधून बाहेर पडलेले नेते राधाकृष्ण विखे पाटील विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी भाजपमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश करण्याची शक्यताही महाजन यांनी बोल्न दाखवली महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणमंडळानं मार्च महिन्यात घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आज दुपारी एक वाजल्यापासून हा निकाल ऑनलाईन पाहता येत आहे

यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे

त्यामुळे काही पालकांनी चिंता व्यक्त केली आहे

कमी लागलेला निकाल म्हणजे वाढलेल्या ग्णांची सूज कमी झाली अशी प्रतिक्रिया शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली आहे विद्यार्थ्यांचं योग्य म्ल्यमापन केलं पाहिजे त्याम्ळे ग्णवतेच्या आधारावर त्याला दहावीलाच योग्य दिशा मिळू शकेल असं ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत म्हणाले मंडळातर्फे दहावीच्या परीक्षेसाठी फेरपरीक्षा महिन्याभरातच घेतली जाते त्यात उत्तीर्ण होऊन विदयार्थ्यांना पुढचं शिक्षण घेता येईल अन्यथा कौशल्यविकास अभ्यासक्रमाची व्यवस्था केली आहे असं त्यांनी सांगितलं लोकसभा निवडण्कीतल्या विजयानंतर य्तीच्या नेत्यांनी हरळून जाऊ नये असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे ते आज म्ंबईत पक्षाच्या बैठकीतनंतर वार्ताहरांशी बोलत होते मुख्यमंत्र्यांसह सताधारी पक्षातले अनेक नेते काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते त्यांच्या अमिषाला भ्लणार नाहीत असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला वंचित बहजन आघाडीबरोबर आघाडी करण्यासाठी काँग्रेस पक्षामधे अनुकलता असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं

या संदर्भात सविस्तर आढावा घेणार असल्याचं त्यांनी आज पृण्यात वार्ताहरांना सांगितलं या प्रकल्पासाठी केंद्रानं नऊशे कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली

केरळच्या किनारपट्टीवर आज एक आठवड्याच्या विलंबानं मान्सून दाखल झाला त्यामुळे देशातला सुमारे चार महिन्यांचा पावसाळी हंगाम अधिकतपणे सुरू झाला आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्यूंजय मोहोपात्रा यांनी ही घोषणा केली केरळच्या अनेक भागांमध्ये चांगला पाऊस पडत असल्याचं त्यांनी सांगितलं नाशिक शहरात आज पावसाने हजेरी लावली असून त्याम्ळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे

दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा अणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झाला येत्या दोन दिवसात राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे